त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही

प्रवाशांच्या गरजेप्रमाणे या गाड्या उपलब्ध होणार असल्यानं विलंब यादी कमी होईल असंही ते म्हणाले रेल्वेच्या पायाभूत सुविधा वापरण्यासाठी या खासगी कंपन्या रेल्वेला निश्वित शुल्क देतील याशिवाय जमा झालेल्या महसुलातूनही काही उत्पन्नाचा हिस्सा या कंपन्या रेल्वेला देतील त्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलं रेल्वेने यासाठी अर्हता पत्र मागविल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते दरम्यान काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी या निर्णयावर टीका केली आहे

देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे

धूळे जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही

कोकण रेल्वेनं रत्नागिरी स्थानकात वीस खाटांचं क्वारंटाइन सेंटर उभारलं आहे कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली आपण चेस द व्हायरस करत असताना ट्रेस टेस्ट ट्रीट हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत आहोत असं त्यांनी या ट्वीटमधे म्हटलंय राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कम्यूनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संक्रमण अवस्थेत गेलेला नसल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

राज्यात सापडणान्या जवळपास प्रत्येक रुग्णाला कशामुळं कोरोनाचा संसर्ग झाला हे आपल्याला कळते आहे त्यामुळे राज्यात समूह संक्रमण सुरू झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं क्वारंटाइन केलेलेच बहुतांश रुग्ण कोरोनाग्रस्त होत असल्याचं आढळून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं

पालघर जिल्ह्यातल्या खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या असून हे डॉक्टर हे जिल्हा शल्य चिकित्सकांबरोबर समन्वय साधून काम करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी दिली आहे पालघर जिल्हयात विक्रमगड तालुक्यात ज्या आश्रमशाळांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु करण्यात आलं आहे त्या ठिकाणी रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी जिल्हयातल्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचं ते म्हणाले

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी पावसाळ्यात पाण्याचं योग्य नियोजन केलं तर महापूर टाळता येईल असं जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंते विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी म्हटलं आहे ते आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते या दोघांनी निवृत्तीपूर्वी सीमाभागात या नद्यांच्या पाणी नियोजनाचं काम केलं आहे

कोयना धरणात वीज निर्मिती साठी पाणी राखून ठेवलं तर नदीकाठच्या गावांना पूरस्थितीला तोंड द्यावं लागतं हे टाळण्यासाठी सरकारनं वीज बाहेरून विकत घ्यावी अशी सूचना या अभियंत्यांनी केली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं प्रवासभाड्यापोटी घेतलेली रक्कम विश्वस्त मंडळाला परत केली आहे

त्यासंदर्भात वारकरी आणि अन्य भाविकांनीही नाराजी व्यक्त केली होती परिवहन मंत्री अनिल परब यांनी यात लक्ष घालून तातडीनं ही रक्कम परत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात खेद व्यक्त केला असून पालखीसाठी मोफत बस देण्याचे आदेश असतानाही रक्कम आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पुण्यातल्या सारथी प्रशिक्षण संस्थेला पुरेसा निधी दिला असून ही संस्था बंद केली जाणार नाही असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे ते आज प्ण्यात बातमीदारांशी बोलत होते सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था मराठा आणि कृणबी मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासाकरता धोरणात्मक पाठबळ आणि प्रशिक्षण देते ही विना नफा सरकारी संस्था आहे या संस्थेकडे पुरेसा निधी नसल्याचा दावा काही सामाजिक संघटना करत आहेत तो निराधार आहे असं वडेडीवार यांनी सांगितलं त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या एका शिष्टमंडळाची भेटही घेतली सारथी संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुढच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं अशी मागणी या शिष्टमंडळानं केली बीयाण्यांमध्ये शेतक यांची फसवणूक करणा या खासगी कंपन्यांनीही महाबीजप्रमाणे शेतक यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारनं आदेश द्यावा अशी मागणी माजी मंत्री ऱाधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे केली खासगी कंपन्याकडून झालेली फसवणूक पाहाता कृषि विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असल्याची टिका त्यांनी केली खतांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून बांधावर खतं देण्याच्या शासनाच्या योजनेचा राज्यात फज्जा उडाला आहे असं ते म्हणाले दुबार पेरणीसाठी शासनानं शेतक यांना तातडीनं मदत जाहीर करावी खतांचं लिकींग आणि जादा दरानं विक्री करणा या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे

राजस्थान येथून अफूची बोंडे घेऊन कनार्टककडे एक मालट्रक जात असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार सापळा लावून काल संध्याकाळी हा ट्रक पकडला या ट्रक मधून पाहू नेत असलेली अफूची बोंडे आणि मालट्रक जप्त केला

जागतिक बाजारातल्या सकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी राहिली

जर्मन आणि अमेरिकी औषध कंपन्यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या कोरोनावरच्या संभाव्य लसीच्या प्राथमिक चाचण्यांना यश मिळाल्याच्या वृत्तामुळे आज बाजारात खरेदीचा उत्साह राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

येत्या चोवीस तासांत मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल तसंच रायगड रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या अड्वेचाळीस तासांत पावसाचा जोर अजूनही वाढेल आणि मुंबई ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यासाठी केशरी अर्थात ऑरेज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे